मुख्यमत्ती देवेंद्र फडणवीस याच्छा उपस्थितीत मुंबईत झालेल्या एका समारप्तित त्याती भाजपमध्ये प्रवेश केला आपण हा निर्णय वडीलाच्या इच्छेविरुद्ध घेत आहोत

अहमदनगर लोकसभा मतदारसद्यातील निवडणुकीची समीकरणे या प्रवेशामुळे बदलतील आणि काँग्रेसला धक्का बसेल असमिनण्यात येता मुजय आता या मतदरासमितून भाजपाची उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न करतील असमिवडणुकीचं चित्र दिसत एप्रिल मे महिन्यात होणा या लोकसभा निवडणूकाच्या तारखा जाहीर होताच राजकीय घडमोडींना वेग आला आहे

पाटीदार नेते हर्दिक पटेल यातीी आज गुजरातमधे गाधीनगरच्या अदलाज इथल्या सभेत काँग्रेस पक्षात प्रवेश केला

जसदानचे काँग्रेस आमदार कुखिजी भावलीया यार्ती गेल्या वर्षातच भाजपा प्रवेश केला तुणमूल काँग्रेसमधून हकलापट्टी झालेले खासदार अनुपम हजरा याप्ती नवी दिल्लीत भाजपा प्रवेश केला त्याचवेळी पश्चिम बाजि विधानसभेतले आमदार दुलाल चर्च बार आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे आमदार खगेन मुर्मु यातीही भाजपात प्रवेश केला जालना लोकसभेची जागा शिवसेनेचे नेते आणि पशुसंवधन राज्यमद्वीीअर्जुन खोतकर यातीीव लढावी अशी मागणी करत आज जिल्ह्यातल्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी खोतकर याच्या निवासस्थानी ठिय्या आद्यीलन केलं जालना लोकसभा मतदार संघ सध्या जागा वाटपात भाजपाकडे असून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे धिले खासदार आहेत दरम्यान युती झाली असली तरी मी अद्याप माघार घेतलेली नसून दोन दिवसात जालन्याच्या जागेचा निर्णय होईल असखीतकर याप्ती यावेळी स्पष्ट केल येत्या सार्वत्रिक निवडण्कीसाठी काँप्रेससोबत कुठल्याही राज्यात यूती करणार नसल्याचा पुनरुच्चार बह्जन समाज पक्षानक्रिला आहे उत्तर प्रदेशात लखनौ इथपिक्षाध्यक्ष मायावती याच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या पक्षनेत्याच्या बैठकीनस्ति पक्षानज्ञाहीर केलेल्या निवेदनात ही बाब स्पष्ट केली आहे उत्तर प्रदेश मध्य प्रदेश आणि उत्तराखर्झिधे बसपा आणि समाजवादी पक्षाची युती ही प्रामाणिक हेतू आणि परस्पराविषयी आदर या आधारावर झालेली असून सामाजिक बदल घडवून आणण्यासाठी आणि भाजपाला पराभूत करण्यासाठी ही युती म्हणजे योग्य मिलाफ आहे असा दावा मायावती यातीी केला आहे येत्या लोकसभा निवडणुकीत काँग्रस सोबत आघाडी करण्याची शक्यता फेटाळून लावत आम आदमी पार्टीचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमक्ती अरविद्वकेजरीवाल याप्ती ही निवडणूक स्वबळावर लढवण्याचा निर्णय जाहीर केला आहे ही निवडणूक दिल्लीला सर्पूर्वी राज्याचा दर्जा देण्याच्या मागणीवर लढवणार असून असा दर्जा नसल्यामुळे त्याचा फटका राजधानी दिल्लीला बसत आहे असत्रिं आज बातमीदाराध्यी बोलताना म्हणाले दिल्लीतल्या एकूण सात लोकसभा जागाप्रिकी सहा जागाच्यीठी आपन याआधीच आपले उमेदवार घोषीत केले आहेत लष्कर ए तेयबा या दहशतवादी सद्धटिनेचा सस्थापक हाफिज सईद च्या तपास प्रकरणी जहूर अहमद शाह वटाली याची एक कोटीहून रुपयाहूने अधिक किंद्रांतीची मालमत्ता ईडी अर्थात सक्त वसुली सद्यालनालयानजिप्त केली आहे सईद आणि वटालीसह इतराद्वि एन आय ए अर्थात राष्ट्रीय तपास सखिनद्विखल केलेल्या आरोपपत्राच्या आधारावर ईडीनश्रिार्थिक गैरव्यहार प्रतिबद्धक कायद्याखाली कारवाई सुरु केली आहे हूर्रियत नेत्याप्ती आर्थिक मदत पुरवण्यासाठी निधी उभारण्याचा आरोप या सर्वांवर आहे

आकाशवाणीच्या राज्यभरातल्या अध्वकालीन वार्ताहराच्या कार्यशाळेला आज मुद्धि आकाशवाणीच्या प्रसारण भावनात सुरुवात झाली दोन दिवस चालणाऱ्या या कार्यशाळेच उदघाटन पत्र सूचना कार्यालायचे महाद्विलक आर एन मिश्रा याच्वाहस्ते दीपप्रज्वलन करून झाल विवेळी अतिरिक्त मुख्य निवडणूक आयुक्त दिलीप शिर्द आकाशवाणी मुर्दुर्चे अतिरीक्त महासद्वालक नीरज अगरवाल उपमहासद्वालक सुधीर सोधिया मुद्वी पूणे औरत्वाद आणि नागपूर प्रादेशिक वृत्त विभागाचे प्रमुख आणि राज्यातून आलेले आकाशवाणीचे अध्रकालीन वार्ताहर उपस्थित होते

भारतीय प्रसार माध्यमञाणि करमणूक क्षेत्रावर खाजगी क्षेत्राचा प्रभाव खूप मोठा असल्याचञान्य करुन ते म्हणाले की सरकारची भूमिका नियक्किाची नसून उत्तेजन देण्याची आहे

प्रसारमाध्यमक्राणि करमणुकक्षेत्रासाठी भारत ही महत्तवाची बाजारपेठ असून राष्ट्रीय हिताचे मुद्दे जाणून घेण्यात ही क्षेत्र मिहत्तवाची भूमिका बजावतात असऱिदय शक्ति यावेळी म्हणाले राष्ट्रीय महामार्ग सहावरच्या साक्री धुळे रस्त्यावर आज सकाळी झालेल्या अपघातात एक वाहन चालक जागीच ठार झाला एसटी बस ट्रेलर आणि पिकअपच्या या अपघातानसि महामार्गावर दोन्ही बाजूने मोठ्या प्रमाणात वाहनाच्या राप्ति लागल्या होत्या या अपघातासर्वर्धीत साक्री पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

सर्व शेतकरी बाध्याती आपला कापूस बाजार समितीच्या कापूस यार्ड श्वं विक्रीस आणावा असं आवाहन बाजार समितीचे सभापती रवींद्र डासाळकर याप्ती केलं आहे सोलापूर जिल्ह्यात पाण्याची टद्वीई निर्माण होत आहे

एप्रिल आणि मे या दोन महिन्यात टँकरची मागणी पुन्हा वाढण्याची शक्यता असून त्यासाठी तातडीनं गावार्षी पाहणी करून गावातील पाणीस्त्रोत सार्वजनिक वापरासाठी उपलब्ध करण्याचा प्रयत्न महसूल खात्याकडून होत आहे